काल प्ण्यात म्हाळूंगे बालेवाडी इथं तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफ पथकाने या स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं

ते काल नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या एकशे साताव्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते समाजाच्या गरजा सातत्यानं बदलत असतात विद्यापीठांनी त्यानुसार बदल करत आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले नागरिकता म्हणजे फक्त अधिकार नव्हे तर त्यासोबतीनं कर्तव्यही येत असतात असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं

मुंबईतल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी महिला विद्यापीठाचा एकोणसत्तरावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली काल झाला त्यावेळी ते बोलत होते मुलांनी अभ्यासासह मैदानी खेळ खेळणे गडकिल्ले पाहणे आवश्यक आहे असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं

या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरावर सुरु करण्यात येणार आहे याशिवाय केंद्र शासनानं पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतू कार्यान्वित न झालेल्या अठ्ठ्याण्णव अंगणवाड्या आणि सातशे पंचेचाळीस मिनी अंगणवाडी केंद्रं सुरु करण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं

ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीग्रहावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी संस्कृती जतन व्हावी हा या मागचा उद्देश असल्याचं देशमुख यांनी सांगितलं राज्यात औसा राजगड नवदुर्ग तसंच परांडा या किल्ल्यांची डागडुजी करताना किल्ले मूळ स्वरुपात जतन करण्यात आले याच पध्दतीने राज्यात इतर गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संरक्षण करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी दिले

मात्र साईबाबा देवस्थानकडून मंदिरातील आरती दर्शन प्रसाद आदी व्यवस्था नियमित राहणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या वादावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक घेणार आहेत मुख्यमंत्र्यांनी साईबाबा जन्मस्थान विकासासाठी पाथरीकरता शंभर कोटी रुपये निधी जाहीर केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे

मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी काल लातूर इथं ही माहिती दिली या प्रकल्पाचं काम वेळेत पूर्ण होऊन उत्पादनास सुरुवात होण्याच्या द्रष्टीनं सर्व कामं केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं एक हजार कोटी रुपये गृंतवणुकीतून चारशे एकर परिसरांत उभारला जाणाऱ्या या प्रकल्पातून दरवर्षी अडीचशे बोगी निर्मितीचं उद्दीष्ट आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं रेल्वेस्थानक बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस देण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी आपल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना लस देऊन घ्यावी असं आवाहन करण्यात आल आहे

नांदेड पोलीस ठाण्यात नोंद करून त्याला भोपाळ इथं चौकशीसाठी नेण्यात आलं आहे खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना दोन दिवसांपूर्वी हे पाकीट मिळालं होत या पाकिटात पंतप्रधान नेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल आणि खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या छायाचित्रांवर फुली मारलेली होती तसंच इंडीयन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संबंधाने उर्द भाषेतून हे पत्र लिहिल्याचं आढळून आलं आहे

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शहरातल्या जीवन विकास ग्रंथालयात आयोजित या मेळाव्यात निमंत्रितांचं कवीसंमेलन कथाकथन बालसाहित्यिकांचा सन्मान असे विविध कार्यक्रम होणार आहेत नांदेड जिल्ह्यातल्या होट्टल महोत्सवाचा आज समारोप होत आहे काल या महोत्सवात देगलूर इथले बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांची बासरी आणि उद्धवबापू आपेगावकर यांच्या मुदंगवादनाची जुगलबंदी रंगली विद्यार्थ्यांनी यावेळी बासरी वादन सादर केलं

शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक व्हावेत यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे

कर्करोगानं आजारी असलेले डॉ मोहगावकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले

उस्मानाबाद नगरपालिकेचे नगरसेवक धारासूर मर्दिनी पतसंस्थेचे संचालक नगर वाचनालयाचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले

बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत हे बोलत होते

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

आंदोलनाचा काल सातवा दिवस होता

प्रत्येक नागरिक निरोगी रहावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे साडे तीनशे युवक सहभागी झाले

विजेत्यांना आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आलं

ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत दोन वर्षांच्या खंडानंतर टेनिस कोर्टवर उतरलेल्या सानियानं युक्रेनच्या जोडीदारासोबत खेळताना चिनी प्रतिस्पर्धी जोडीला सहा चार सहा चार असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं दरम्यान रोम रँकिंग सेरीज कुस्ती स्पर्धेत भारताच्या विनेश फोगाटनं त्रेपन्न किलो वजनगटात सुवर्ण पदक जिंकलं आहे तिनं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल इक्काडोरच्या लुईसा वेलवर्ड हिचा चार शून्य असा पराभव केला

दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल